केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या सीतारामन यांनी यावेळी अर्थसंकल्पातील विविध योजनासाठी सरकारनं केलेल्या तरतुदी आतापर्यंत त्यांना आलेलं यश याचा विस्तृत आढावा घेतानाच विरोधी पक्षांनी अर्थ संकल्पसाहित सरकारच्या धोरणांवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं सीतारामन म्हणाल्या कि यावेळेचा अर्थ संकल्प हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेन टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल असून याद्वारे कोरोना महामारीच्या काळात ज्या घटकांच्या जीवनावर जास्त वाईट परिणाम झाला अशा गरजू नागरिकांपर्यंत आवश्यक मदत सरकार पोहचवेल या अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्ष साठी केलेल्या तरतुर्दीमुळे देशाच्या शाश्वत अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल

त्या म्हणाल्या कि कोरोना महामारीच्या काळात सरकारने देशातील नागरिकांना विविध प्रकारे मदत केली

त्यांच्या भाषणानंतर राज्य सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज संस्थगित करण्यात आलं

राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना त्यांनी हि घोषणा केली पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे आपण अत्यंत व्यतिथ झालो असून या विषयावर आपण बोलण्याच्या मनस्थितीत नाही असं त्यांनी सांगितल कोरोनाच्या संकटातून देशाला यशस्वीपणे बाहेर काढल्या बद्दल त्रिवेदी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आपण खासदारकीचा राजीनामा दिला असला तरी यापुढेहि पश्चिम बंगालच्या नागरिकांची सेवा करत राहू अशी ग्वाही सुद्धा त्रिवेदी यांनी यावेळी दिली रुरल बजेट यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे

ऐकू या विषयीची अधिक माहिती

ग्रामीण विकास मंत्रालया अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीही तरतूद वाढवण्यात आली आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गावांमध्ये शीतगृह यंत्रणा उभारण्याची योजना मांडली असून गावातील महिला बचत गट याचं व्यवस्थापन करणार आहेत

यामुळं गावामध्ये शेतीमाल साठवणूक क्षमता वाढेल तसंच महिलांना रोजगारही मिळेल

ग्रामीण भागातील शाश्वत जीवनशैलीसाठी स्थानिक उद्योग टिकवण्याकरता तरुणांची कौशल्यं वाढवण्यासाठी सागर मित्र ही योजना राबवण्यात येणार आहे

हा करार करताना दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा योग्य आदर राखण्यात आला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे पूर्व लडाख मध्ये पेंगॉग तलावा जवळच्या परिस्थितीबाबत समाज माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेतही तपशीलवार माहिती दिली आहे आपल्या संरक्षण दलांवर सरकारचा पूर्ण विश्वास असून लडाखमध्ये राष्ट्रहित आणि सुरक्षेबाबत योग्य काळजी घेण्यात आली आहे असंही मंत्रालयानं म्हटलं आहे भारतीय जवानांच्या कर्तृत्वावर शंका घेण म्हणजे एका अर्थानं आपल्या शूरवीर जवानांचा अपमान करण्यासारखं आहे असं या निवेदनात म्हटलं आहे

प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर बोलत होते ते म्हणाले की कोरोना संकटाचा विपरीत परिणाम सर्वच क्षेत्रात झाला असून त्यात आकाशवाणी केंद्र आणि एफ एम केंद्रांचा हि समावेश आहेच कोरोना काळात आकाशवाणी वरून निवेदकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे याकाळात कोविड नियमांमुळे कामावर येण्याची परवानगी नसणाऱ्या कर्मचार्यांना लवकरच कामावर रुजू करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल व्ही के सिंह हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते सीएनजी ट्रॅक्टरमुळे खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे तसंच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतील सीएनजीवर चालणा या पर्यावरण पूरक ट्रॅक्टरची निर्मिती आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असं नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले

भारतीय निर्मात्या दिग्दर्शक भगिनी श्रेया आणि करिष्मा देव दुबे यांनी याची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे

शाळेत जाणाऱ्या दोन मुलींची कथा सांगणा या या लघुपटाला गेल्या वर्षी विद्यार्थी श्रेणीत रौप्य पदक मिळालं आहे आता प्रमुख श्रेणीतला ऑस्कर पुरस्कार मिळावा यासाठी सध्या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करत असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचं या लघुपटाच्या दिग्दर्शिका करिश्मा देव दुबे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारतीय प्रेक्षकही लवकरात लवकर हा लघुपट पाहू शकतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या

त्यांची बहीण श्रेया हिने मेलबर्न इथून फोटोग्राफी आणि पॅरिस इथून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले आहे आकाशावणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार यांच्यासह रणजित मोहिते पुणे भारत म्यान्मा म्यान्मा मधील मतभेद दूर करण्यासाठी शांततामय आणि शिस्तबद्ध रीतीनं काम करावं असं आवाहन भारतानं केलं आहे

म्यान्मा मधली सध्याची परिस्थिती लोकशाही व्यवस्थेला छेद देणारी आणि म्हणुनच चिंताजनक आहे असं पांडे म्हणाले आंतरराष्ट्रीय समुदायानं म्यान्मामधल्या जनतेला समर्थन द्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार